निश्चलनीकरण सरकार सर्व पैसा चलनात आणणं थाणि ज्यांनी तो दडवून ठेवला होता त्यांना त्यावर कर भरायला लावणं हा निश्चलनीकरणामागचा मुख्य हेतू होता तो साध्य झाला आहे त्यामुळे सर्व पैसा बँकेत परत आल्याचं सांगत निश्चलनीकरणावर जी टीका होते ती अनाठायी आहे असं मत केंद्रीय वित्त मंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केलं आहे निश्चलनीकरणाच्या निर्णयाला काल दोन वर्ष झाली त्या निमित्तानं त्यांनी ट्वीटरवरून ही प्रतिक्रीया दिली मात्र निश्वलनीकरणाचा फटका सर्वांनाच बसला आणि त्यामुळे जी हानी झाली त्यातून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही अशी टिका माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांनी केली याहे जीएसटी वस्तू आणि सेवा कर प्रणाली मुळे अनेक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राष्ट्रीय वर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आले असल्याचा दावा केंद्रीय सचिव अरुणक्मार पांडा यांनी केला आहे या उद्योगांतूनच सर्वाधिक रोजगार निर्मिती होते असं त्यांनी कालआकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं केंद्रीय मंत्रीमंडळ केंद्रीय मंत्रीमंडळानं देशभरातील सहा विमानतळ सार्वजनिक खासगी भागिदारीतून करारावर देण्यासाठी काल तत्वतः मान्यता दिली अहमदाबाद जयपूर लखनौ गुवाहाटी तिरुवनंतपुरम आणि मंगलुरु असे हे विमानतळ आहेत कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल मंत्रीमंडळाच्या वैठकीनंतर ही माहिती दिली केंद्रीय विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून आंध्र प्रदेशात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे

दक्षता आयोग सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी काल केंद्रीय दक्षता आयुक्त के व्ही चौधरी यांची भेट घेतली विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला दक्षता आयुक्त शरदकुमार यांचीही त्यांनी भेट घेतली वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करा वसे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुख्य दक्षता आयुक्ताना दिले वाहेत नक्षलवादी हल्ला छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडण्कीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी काल मोठा हल्ला केला दंतेवाड्यात आयईडी स्फोट घडवून सीआयएसएफची बस उडवून दिली त्यात एक जवान शहीद झाला असून तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यात सात जवान जखमी झाले

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि पक्षाचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतील असं पक्षानं काल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे या निवडण्कीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दरम्यान आघाडीबाबत चर्चा ही प्रगतीपथावर आहे

निवडणूक आयोग उमेदवारानं आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करण्यासाठी केलेला खर्च हा त्याच्या निवडणूक खर्चाचाच भाग मानला जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबतच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगानं काल तसा थादेश जारी केला लॉटरी लॉटरी हा जुगारच आहे आणि लॉटरी तिकिटांच्या विक्रीवर कर लावण्यासंदर्भातला राज्य सरकारचा कायदा वैघ आहे बसा स्वच्छ निर्वाळा मुंबई उज्ज्व न्यायालयानं काल दिला

फटाके सर्वोत्त न्यायालयानं निर्बंध घालूनही सुंबईत फटाक्यांच्या आवाजानं वेळेची आणि तीव्रतेची मर्यादा ओलांडलीच न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सात जणांना ताव्यात घेतलं होतं पोलिसांच्या ट्वीटर हैंडलवर अनेकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांना पोलिसांनी नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेवंतर्गत मिळालेल्या आपल्या हक्काच्या घरात अनेक लाभार्थी आपली पहिली दिवाळी साजरी करत आहेत वाशिम जिल्ह्यातील मानोर तालुक्यातल्या इंमोरी गावचं मारोती हरिभाऊ गोरे यांचं चौकोनी कुटुंब त्यातलंच एक गवंडी काम करून घर चालवणारे मारोतराव स्वतः मात्र मातीच्या घरात राहायचे आज त्यांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण झालं अशाच एक लाभार्थी आहेत वाशिमच्याच मालेगाव तालुक्यातील डही इथल्या वर्चना बाबाराव घुगे या दोघांच्याही प्रतिक्रिया

प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आलं

पण आता प्रधानमंत्री आवाज योजनेतून आम्हाला पक्के घर बांधून मिळाले आणि आमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं ही दिवाळी आमच्या नव्या घरात साजरी करण्याचं भाग्य आम्हाला पंतप्रधानांमुळे लाभलं धन्यवाद शौर्याची परंपरा शौर्यांची एक विरळाच अशी परंपरा संरक्षण विभागानं काल प्रसिद्धीला दिलेल्या माहीतीतून पुढे आली

त्याबाबतचा हा वृत्तांत सलग पाच पिढ्या रणांगणावर धाडून इतिहास घडवला आहे कोकणी मुलखातल्या साठे कुटुंबानं

त्यांचे चिरंजीव हरी आत्माराम कसेबसे कोकणात परतले जिद्दीनं शिकले इंजिनियर झाले आणि आपली सेवा रुजू केली लष्करी अभियांत्रिकी विभागात त्यांचे चिरंजीव श्रीपाद हरी सुद्धा लष्करातच दाखल झाले पहिल्या महायुद्धात इजित आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांनी मोठं शौर्य गाजवलं दुसऱ्या महायुद्वात ते उत्तर आफ्रिकेत लढले ब्रिटीशांनी त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटीश इंडियासह बहावूर अशी पदवी बहाल केली त्यांचे चिरंजीव मेजर परशुराम श्रीपादही दुसऱ्या महायुद्धात होते वडील पश्चिमेला लढत असताना मुलगा पूर्वेला रंगून फिलीपाईन्स मार्गे थेट जपानपर्यंत पोहोचला होता नंतर पाचवी पिढी मेजर उदय साठे बांगलादेशच्या लढाईतील कामगिरीबद्दल ते ठरले वीरचक्राचे मानकरी अशी ही परंपरा प्रेरणादायी पाच पिढ्यांची नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे सिंचन अनुशेष बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन वनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीकोणातून लघू पाटबंधारे विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या आठ प्रकल्पांपैकी दुर्गबोरी आणि दिग्रस बुद्रूक कोल्हापूरी बंधारा पूर्णत्वास गेला आहे

यंदा तो पूर्ण माला असला तरी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यात पाणी साठवता आलेलं नाही

त्यामुळे एवर इंडियाच्या विमान वाहतुकीला मोठा फटका बसला या संपामुळं अनेक विमानांची उड्डाणं रखडली ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय झाली मराठा राजकीय पक्ष मराठा क्रांती मूक मोर्चाचा विरोध असतानाही आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मराठा संघटनांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे बाई तालुक्याच्या दुर्गम भागात असणाऱ्या रायरेश्वर मंदिरात पाडव्याच्या मुह्तर्तावर सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र क्रांति सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली या पक्षानं मराठा हे नाव धारण करू नये अशी तीव्र भूमिका सकल मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी घेतली होती ठाणे ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं अवैघरित्या राहात वसलेल्या एका बांगलादेशी महिलेला काल पोलीसांनी अटक केली तिला आसरा देणाऱ्या दांपत्यालाही अटक करण्यात आली आहे तिन्ही आरोपींची ठाण्यातल्या न्यायालयानं पोलीस कोठडीत रवानगी केली नामांतर उत्तर प्रदेशात अलाहाबादचं प्रयागराज आणि फैजाबादचं अयोध्या असं नामांतर करण्याच्या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत ओरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर महाराष्ट्र सरकार कधी करणार असा प्रश्न काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला

अनुभवी खेळाडू रुपींदरपाल सिंग वाणि एस व्ही सुनील या संघात स्थान मिळवू शकले नाहीत हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात काल सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं